अखिल भारतीय पीठासीन अधिकार्यांच्या परीषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते गूजरातमधील केवडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ यूनिटी इथं ही परिषद सुरू आहे देशातील ऐतिहासिक ग्रंथांमध्ये लोकशाही मूल्यांचा उल्लेख असल्याचं नमूद करत आपल्या घटनाकर्त्यांनी भारतीय संविधानात या मूल्यांना महत्वाचं स्थान दिलं आहे असं राष्ट्रपती म्हणाले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र हेही यावेळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या संविधान दिनाच्या औचित्यानं द्रदृश्यप्रणालीद्वारे या परिषदेच्या समारोप समारंभाला संबोधित करणार आहेत दोन दिवसांच्या या परिषदेत देशभरातील विधानसभा आणि विधान परिषदांचे अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल दिली

लक्ष्मी विलास बँक आणि डीबीएस बँक इंडिया लिमिटेडच्या विलिनीकरण योजनेलाही काल मान्यता देण्यात आली ब्रिक्स देशांशी झालेल्या संस्कृती आणि क्रीडा विषयक सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारालाही काल मंजुरी देण्यात आली

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि नवबाधितांची संख्या कमी व्हावी यासाठी या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत काही राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे

यासाठी स्थानिक प्रशासनां आपापल्या पातळीवर कार्यरत राहणं आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आरोग्यमंत्रालयाच्या सूचनांप्रमाणे स्थानिक प्रशासनानं प्रतिबंधित क्षेत्रांची पुनर्बांधणी करण्याचे आदेश गृह मंत्रालयानं दिले आहेत प्रतिबंधित क्षेत्रांची यादी जिल्ह्याच्या राज्याच्या वेबसाईट्स तसंच आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरही दिली जाईल संविधान दिन देशभरात आज संविधान दिन साजरा केला जात आहे राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो

प्रवेश महाराष्ट्र मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे

या हल्ल्यात बळी पडलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबई पोलिसांच्यावतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

मात्र कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर लोकांना मर्यादित संख्येतच या कार्यक्रमात उपस्थित राहता येईल

मात्र कोरोनाच्या काळात याच चटई उद्योगावर संक्रांत आली आहे ऐकुया त्याबाबतचा हा वृत्तांत जळगावची एमआयडीसी हि चटई उद्योगासाठी देशात प्रसिद्ध आहे या उद्योगात काम करणारे बहुतांश मजूर हे परप्रांतीय कुशल मनुष्यबळ म्हणजेच परप्रांतीय मजूर लॉकडाऊनच्या काळात आपापल्या प्रांतात परत गेले होते त्यापैकी बहुतांश मजूर अद्यापही परत आलेले नाही

त्यामुळे सध्या चटई उद्योग अडचणीत आलेला दिसून येत आहे जे लहान उद्योग आहेत त्यांचे युनिट तर बंदच आहेत

कोरोनाची द्सरी लाट पुन्हा येणार या शक्यतेने परप्रांतातील बहुतांश मजूर पुन्हा कामावर येण्यास तयार नाहीत आणि त्याचा परिणाम जळगावातील चटई उद्योगावर होत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी राजेश यावलकर जळगाव कार्तिकि कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा आज पहाटे साजरा झाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा सोहळा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला असला तरी नेहमीं प्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली त्यांच्या बरोबर मानाचा वारकरी म्हणून मंदिरात सेवा बजावणारे विणेकरी कवडुजी नारायण भोयर यांना सपत्नीक मान मिळाला कार्तिकी यात्रेला श्री विड्ठल रुक्मिणी ची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी करण्याचा प्रघात आहे त्यानुसार कार्तिकी यात्रेत शासकीय महापूजा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार काल सायंकाळीच पंढरपूरात दाखल झाले होते शासकीय महापूजेचा मानकरी दर्शन रांगेतून निवडला जातो मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे भाविकांना पंढरीत येण्यास मनाई करण्यात आली आहे चंद्र भागा स्नानास बंदी आहे त्याचबरोबर मुख दर्शन ही दि

कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचा गाभारा सभामंडप आणि संपूर्ण मंदिर तसेच नामदेव पायरी येथे सुंदर आकर्षक लक्षवधी रंगबेरंगी फुलाची आरास करण्यात आली आहे

भ प बद्रीनाथ महाराज तनपुरे जाहीर झाला आहे कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी काल मुंबईत या पुरस्काराची घोषणा केली संत साहित्याविषयी उत्कृष्ट लेखन करणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेलं मानवतावादी कार्य करणाऱ्यांना राज्य शासनाच्या वतीनं दर वर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारानं सन्मानित केलं जातं

साने गुरुजींपासून ते डॉ दाभोलकरांपर्यंत परिवर्तनाच्या चळवळीतील विविध घटकांशी त्यांचं साहचर्य राहिलं आहे नांदूरमध्यमेश्वर राज्यातलं पाहिलं रामसर दर्जा मिळालेले नाशिक जिल्ह्यातलं पक्षी तीर्थ म्हणजेच नाद्रमध्यमेश्वर इथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे

त्याबाबतचा हा वृत्तांत हिवाळ्यात नांद्रमध्यमेश्वर इथे परदेशी पाहूणे पक्षी येत असल्यानं त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते यंदा दहा हजाराहून अधिक परदेशी पक्षी या अभयारण्यात दाखल झाले आहेत

कोरोना मुळे आरोग्य नियमांचं पालन करणं सर्व पर्यटकांना बंधनकारक असून पक्षी निरीक्षण मनोऱ्यावर गर्दी टाळण्यासाठी केवळ वीस मिनिटांची परवानगी पर्यटकांना दिली जात आहे

खत निर्मिती लातूर शहराला कचरामुक्त करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करीत आहे केवळ कचरा गोळा करून कचरा डेपोत पाठविण्यावर न थांबता त्यावर सुनियोजित पद्धतीनं पक्रिया करण्यावर मनपाच्या वतीने भर देण्यात येत आहे याकरता मनपानं विकेंद्रित पद्धतीनं ओल्या कचर्याेपासून खत निर्मितीचे चार प्रकल्प शहरात कार्यान्वित केले आहेत

लातूर महापालिकेच्यावतीनं शहरात वेगवेगळ्या चार ठिकाणी विकेंद्रित पद्धतीनं ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे

शासकीय कॉलनी आणि फ्रुट मार्केट इथले प्रकल्प काही कारणानं बंद झाले होते परंतु ते पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत स्वामी विवेकानंद चौकातला प्रक्रिया प्रकल्प नव्यानं सुरू करण्यात आला आहे या सर्व प्रकल्पात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तो कुजवला जात आहे त्यापासून खत निर्मिती केली जात आहे

अध्या लातूर शहरातील कचरा शहरातच क्जवून त्यापासून खत निर्मिती सुरू आहे यामुळे कचरा डेपोवर जाणाऱ्या कचर्या च्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे असा दावाही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अरूण समुद्रे लातूर

त्या अनुषंगाने शासनाकडून मदत निधी प्राप्त होण्याची प्रतीक्षा सुरू आहे